हंगामी सभापती डॉ विरेंद्र कुमार यांनी सभासदांना शपथ दिली सर्वप्रथम प्रधानमंत्री आणि सभागृह नत्तानिरेंद्र मोदी यांनी शपथ घत्तमी आणि सभासदांचं स्वागत कलि त्यानंतर राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी डी

सदानंद गौडा हरसिम्रत कौर बादल रवी शंकर प्रसाद संतोष गंगवार यांच्यासह तरांनी खासदारपदाची शपथ घत्तीी काँग्रत्तअध्यक्ष राहुल गांधी यांनी दखील आज खासदारपदाची शपथ घत्तमी आज शपथ घणि या सदस्यांमध्यातम गंभीर पुनम महाजन सुप्रिया सुळशिंच्यासह तिर सदस्यांचा समावध्याहोता अनक्त सदस्यांनी त्यांच्या मातृभाषति शपथ घरिमी तर काहींनी संस्कृत भाषत शपथ घरिमी त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं

खासदारांचं स्वागत करताना प्रधानमंत्री म्हणालक्री संदस्यांनी निष्पक्ष भावनमुद्यांकडपाहवं आणि दशीच्या हितासाठी काम करावं

या संपकरी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून डॉक्टरांना संरक्षण दृष्ठिाची मागणी त्यात प्रमुख आहा आ बैठकीत ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांवर झालखि हल्ल्याचा निषधीकला संपकरी डॉक्टर थोड्याच वळीत आपली भूमिका स्पष्ट करतील एन आर एस मर्डिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरांना झालख्खा मारहाणीनंतर गस्खा आठवडाभरापासून तिथलडॉक्टर संपावर आहत्त्वि दधभरातल्या सरकारी रुग्णालयात काम करणा या डॉक्टरांना संरक्षण दध्याची मागणी करणारी याचिका उद्या सुनावणीला घण्णिर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आह भिश्विम बंगालमधल्या सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असणा या डॉक्टरांना रुग्णाच्या कुटुंबियांनी शुक्रवारी हल्ला कलि होता या घटनघ्या निषधकरत त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी शुक्रवारीच ही याचिका दाखल क्ली होती त्यावर न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सुट्टीकालीन पीठानं आज हा निर्णय दिला

मात्र याआधी एम्सच्या डॉक्टरांनी संपापासून दूर राहण्याचा निर्णय घरिमा होता एम्सच्या डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात निषधीमोर्चाही काढला कर्नाटकातल्या डॉक्टरांच्या संपाचा परिणाम बाह्यरुगण विभागाच्या कामावर झाला आह आज व्हीक्टोरिया शासकीय रुगणालयातल्या निवासी डॉक्टर संघटनच्या सदस्यांनी बाह्य रुग्ण विभागासमोर निदर्शनं कळी राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था तसंच न्यूरो विज्ञान आणि किडवाई कर्करोग रुगणालयातल्या डॉक्टरांनी कलिल्या निदर्शनामुळबिह्य रुग्ण विभागाच्या कामावर परिणाम झाला राज्याच आरोग्यमंत्री शिवानंद एस

या चकमकीत लष्कराच्या एका मज्रेला वीरमरण आलं

ही या वर्षातली सर्वाधिक नोंदणी आह मंदिर समितीच उपकार्यकारी अधिकारी डॉ